या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

तसंच तिकिटांच्या सोबत प्रवाशांना सूचनापत्रकही दिलं जाणार आहे लक्षणं आढळणाऱ्या प्रवाशांना जवळच्या सुविधा केंद्रात विलगीकरणात ठेवलं जाणार असून तीव्र लक्षणं आढळलेल्या प्रवाशांना कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केलं जाणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे याखेरीज आवश्यक वाटल्यास राज्य सरकारांनी आपले नियम बनवून त्यानुसार कार्यवाही करावी असंही मंत्रालयानं म्हटलं आहे

नंतर हळूहळू ही संख्या वाढवण्यात येईल असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं

राज्य सरकार या प्रवासाबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करेल असं मलिक यांनी सांगितलं

प्रवाशांना आरक्षण केलेल्या स्थानकाशिवाय अन्य स्थानकावर रेल्वेतून खाली उतरता येणार नाही या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवावं लागेल आणि इतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे वातानुकूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडशीट पांघरूण उशी बेडरोल हे साहित्य मिळणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे

श्रमिक कायद्यामध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत विविध राज्यांमधून व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला आहे श्रमिकांच्या हितरक्षणासाठी केंद्र सरकार बांधील आहे असंही त्यांनी काल पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं

मात्र या काळात शिस्तीचं पालन केलं गेलं नाही तर पुन्हा टाळेबंदी लावावी लागेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ते काल समाज माध्यमांद्वारे राज्यातल्या जनतेशी संवाद साधत होते टाळेबंदीत काळजीपूर्वक सुरु करण्यात आलेल्या गोष्टी गर्दी केल्यामुळे आणि बेशिस्तीनं वागल्यामुळे पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक नागरिकानं घ्यावी असं ते म्हणाले

ते म्हणाले कोरोनाच्या पॉझिटिव केसेस मध्ये अचानक वाढ झाली याची कल्पना आपल्याला सुरुवातीपासून देतात हा विषाण् काय आहे तो ग्णाकार करत जातो आणि या ग्णाकाराला मर्यादा नाहीये त्याचा तोच ठरवतो लॉकडाउन का करायचा आपण एकमेकांपासून अंतर का ठेवायचं ते याच्यासाठी याचा प्रादुर्भाव होतो आहे तो संसर्गजन्य असल्यामुळे आपण संपूर्ण शहरभर होल्डिंगराज्यभर होल्डिंग लावलेली आहेत शिंकतांना खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा मास्क कंपलसरी हात का ध्वा त्या सूचना पुढचे काही दिवस आपल्याला पाळावे लागणार कोरोना विषाणूच्या संकटकाळात प्रत्येक घटकाची सोय करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून हा प्रादुर्भाव रोखणं ही सरकारची प्राथमिकता आहे त्यामुळे या संकटकाळाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं शिधापत्रिका नसलेल्या लोकांना अन्नधान्य देण्याची राज्य शासनाची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले शाळा आणि शेतीचा हंगाम जून मध्ये स्रु होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणार नाही याची हमी देतानाच अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतही लवकरात लवकर निर्णय होईल पालकांनी काळजी करू नये असं ते म्हणाले राज्यातला रक्तसाठा कमी झाला असून कोविड नॉनकोविड रुग्णांसाठी पुढे येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कोरोना विषाणुच्या प्राद्भावामुळे राज्यात होळीपासूनचे सर्व सण साध्या पद्धतीनंच साजरे झाले आहेत मुस्लिम बांधवांनीही आपलं सहकार्य कायम ठेवत ईदचा सण साधेपणानं साजरा करावा असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

पुणे जिल्ह्यात काल सहा जणांचा तर सोलापूरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे

राज्याच्या एका वरिष्ठ मंत्र्यालाही या विषाणूची बाधा झाल्याची लक्षण आढळून आली आहेत गेल्या काही दिवसांपासून ते विलगीकरणात राहत होते सध्या आपल्या मतदारसंघांत असलेल्या या मंत्र्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात येणार आहे त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतेही चिंतेचे कारण नसल्याचं त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं

टाऊन हॉल नारळीबाग गौतम नगर संभाजी कॉलनी महेश नगर जुना बाजार एमजीएम परिसर जुना मोंढ्यातलं भवानी नगर शंकृतला नगर आशियाद कॉलनी बीड बायपास आरेफ कॉलनी कटकट गेट सिडको एन आठ समता नगर इथं प्रत्येकी एक आणि गंगापूर तसंच सिल्लोड शहरातल्या अब्दाशहा नगरमध्ये एक रुग्ण सापडला आहे तर अन्य भागातले तीन रुग्ण आहेत

यामध्ये लातूर शहरातले चार उदगीरमधले पाच आणि अहमदप्रमधल्या दोघा जणांचा समावेश आहे दरम्यान बाधित रूग्ण आढळलेल्या लातूर शहरातला लेबर कॉलनी आणि हडको कॉलनी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत

त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासू नये याकरिता खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी महानगरपालिकेला दिल्या आहेत महापालिकेनं जीवनावश्यक वस्तू पुरवठा पथक स्थापन केलं असून नागरिकांनी त्यांना संपर्क साधून मागणी नोंदवण्याचं आवाहन केलं आहे

अंबड तालुक्यातल्या यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चौघांचा जालना शहरातल्या एका खासगी रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्यासह पुष्पकनगरातील एका व्यक्तीचा आणि जालना तालुक्यातल्या निरखेडा इथल्या एका व्यक्तीचा यात समावेश आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी ही माहिती दिली

दरम्यान अंबड इथं कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं अंबड शहरातले सार्वजनिक व्यवहार पुढील तीन दिवसांसाठी पूर्णत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि अंबड व्यापारी महासंघानं घेतला आहे हिंगोली शहरात परजिल्ह्यातून आलेले आठ जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं तपासणीत आढळून आलं

काल आढळून आलेल्या रूग्णांपैकी चार जण मुंबईहून तीन जण रायगडहून तर एक जण प्ण्याहून आलेला आहे या सर्वांना कळमन्री इथं विलगीकरणात ठेवण्यात आल होत

या परिसरात नागरिकांच्या हालचालींवर बंधनं घालण्यात आली असून सर्व आवश्यक सेवाही या भागात बंद करण्यात आल्या आहेत या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत

यामध्ये एक जण विषाणू मुक्त झाला आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे

हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले आहेत यात तीन रूग्ण हे बीड तालुक्यातल्या साखरे बोरगावचे आहेत तर दोघेजण वडवणीचे रहिवाशी आहेत एकजण पाटोद्याचा आहे रुग्णांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे

यातत सहाजण उमरग्याचे आहेत तर दोघेजण उस्मानाबादचे तर एक जण परांड्याचा आहे

शहरातल्या शिवाजीनगर आणि विवेकनगर इथले हे रूग्ण आहेत

त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत

बँकांच्या नियमान्सार थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्यानं पिक कर्ज देता येत नाही म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे सरकारनं लागू केलेल्या कर्ज माफी योजनेच्या यादीतल्या शेतकऱ्यांना टाळेबंदीमुळे या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकला नाही त्यामुळे त्यांचे कर्ज खाते थकबाकीत राहीले होते परिणामी ते यावर्षी कर्ज घेण्यास अपात्र ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत आवश्यक सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रमजान ईदनिमित्त राज्यातल्या नागरिकांना श्रभेच्छा दिल्या आहेत यंदा कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत परोपकाराचं महत्व अधोरेखित झालं असून नागरिकांनी घरी राहून तसंच शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून ईद साजरी करावी असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे

कोरोना विषाणूला हरवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना श्भेच्छा द्याव्यात असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ईद साध्या पद्धतीनं साजरी करण्याचं आवाहन जमियत ए उलमा ए हिंद चे मराठवाडा जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दल जलील ताबिश मिल्ली यांनी केलं आहे मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदसाठी खरेदी न करता गरीबांना मदत करुन ईद साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

ही रेल्वे पाटणा गया आणि पुढे ईशान्य भारतातील आरारी रेल्वेस्थानकापर्यंत जाणार आहे

तेलंगणातून हे मजूर आले असून ते काल परभणी रेल्वे स्थानकावर उतरले

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार झाल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काल सकाळीच द्रूस्तीचं काम केलं औरंगाबाद सायबर पोलीस ठाण्यात काल पहिल्या सायबर गुन्ह्याची नोंद झाली या गुन्ह्यातल्या आरोपीने कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांबद्दल च्रकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्ट सामाजिक माध्यमावर प्रसारित केल्या होत्या

दिर्घकाळ ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते एक उत्तम लेखाधिकारी शैक्षणिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक तसंच रेल्वे विस्तार रूंदीकरणासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती

या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे गावातला रहिवासी असलेला तात्याराव बरमदे हा उत्तर प्रदेशातून गावात ट्रक घेऊन आल्यामुळे त्याला तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश माने आणि इतरांनी शेतात विलगीकरणात राहण्यास सांगितलं मात्र त्याच्या नातेवाईकांनी याला विरोध करत वाद घातला आणि त्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आरोपींविरुद्ध कासार शिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

परवा रात्री मठाच्या परिसरात चोरीच्या उद्देशानं त्यानं काल पहाटे आधी शिष्याची आणि नंतर महाराजांची हत्या केली घटनेच्या दहाच तासात पोलीसांनी आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली दरम्यान याप्रकरणी काशीचे जगद्रुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे

काल पहाटे पत्नी आणि मुलं झोपेत असतांना आरोपीनं दगड आणि बॅटनं त्यांच्या डोक्यात वार करुन त्यांना ठार मारलं तर एका मुलाला पाण्यात बुडवून ठार केलं होतं

त्याचाच एक भाग म्हणून काल आनंद उत्सव दिवस साजरा करण्यात आला यावेळी देश भक्ती पर घोषणा देऊन विटखेडा प्रभागामध्ये एकही रूग्ण नाही म्हणून आनंद उत्सव साजरा केला

हिंगोली तालुक्यातल्या माळसेलू इथलं अतिक्रमण काढून देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती